ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात द्रध्वनीवरून चर्चा कोविड विरुद्धच्या लढ्यात रशियानं केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार

कोविडच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात कडक निर्बंध लागू पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या आठव्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण मतमोजणीदरम्यान सुरक्षिततेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून कडक नियम जारी आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार मोदी प्तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्यात रशियानं केलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी पुतीन यांचे आभार मानले त्याबरोबरच दोन्ही नेत्यांमध्ये अवकाश संशोधन नवीकरणीय उर्जा यासारख्या महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा झाली संकटाच्या या काळात स्पुटनिक व्ही लसीच्या बाबतीत दोन्ही देशातलं सहकार्य मानवतेचं मूल्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे दोन्ही देशातले द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धींगत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यात मंत्रीस्तरीय बैठक घेण्यासाठीही मोदी आणि पुतीन यांनी सहमती दर्शवली मोदी ऑक्सिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे कोविड व्यवस्थापनासाठी द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याची लवकरात लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत

डी आर डी ओ आणि सी एस आय आर ने विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे उत्पादन देशातर्गत उत्पादकाना हस्तांतरित करून या प्रकल्पांची स्थापना केली जाणार आहे

यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले कीहवाई दलाच्या तेजस विमानामध्ये हवेतच ऑक्सिजन निर्मिती करता येणारं तंत्रज्ञान डी आर डी ओ ने विकसित केले आहे कोविड संकटाच्या या काळात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे

तर काही खत कंपन्या रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्र उभारणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे

गेल्या वर्षी कोरोना उद्रेक सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या काळात एका दिवसात आढळलेली कोरोनाबाधीतांची ही सर्वाधिक संख्या आहे

एका दिवसातील मृत्युंची ही सर्वाधिक संख्या आहे

बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी याची घोषणा केली लसींच्या पुरवठ्यावर लसीकरणाचे नियोजन अवलंबून असून त्यानुसार लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे या वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली आहे यासाठी नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

राज्य सरकार सीरम इंस्टीट्युट आणि भारत बायोटेक यांच्याशी चर्चा करत असून त्यांच्याकडून जास्तीत जास्त लस खरेदी करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे सरकारी रुग्णालयातून लस मोफत मिळणार असून नागरिकांनी खाजगी लसीकरण केंद्रातून लस घेतल्यास त्यांना ती विकत घ्यावी लागणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माजी संसद सदस्य एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्धल या बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अर्थसहाय्य बांधकाम महाराष्ट्रातल्या कडक बंदीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे

निर्बंध कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात निर्बंध किंवा टाळेबंदी लागू करण्यात आले आहेत महाराष्ट्रात कडक निर्बंधांचा कालावधी वाढण्याची शक्यता असून महिनाअखेरपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे

या अंतर्गत नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत

लोकहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी आज एका ट्वीट संदेशाद्वारे दिली

पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेनं ही माहिती दिली आहे या लसींची परिणामकारकता उत्तम असून व्यापक अभ्यासाद्वारे आणि जगभरातील माहितीद्वारे या प्राणघातक विषाणूचा संसर्ग कमी झाला असल्याची माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी दिली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सीमा शुल्कासंदार्भातील प्रशासकीय सहकार्यावरील करारास मान्यता देण्यात आली या करारामुळे दोन्ही देशांच्या सीमाशुल्क अधिका यांमध्ये माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी कृती योजना उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे सीमाशुल्क गुन्ह्यांना अटकाव करून तपास आणि कायदेशीर व्यापार सुलभ होण्यास मदत होणार आहे रविशंकर सार्वजनिक सेवा पुरवताना त्यात नागरिकांचा सहभाग आणि जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशानं या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक समग्र धोरण भारतानं स्वीकारलं असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या दुरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत प्रसाद बोलत होते नागरिकांच्या सबलीकरणासाठी भारतात वापरलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली

पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचं मतदान उद्या होत असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे

कुचबिहारमधील सितलकुची इथंही उद्या फेरमतदान होणार आहे

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी म्हणून निवडणूक आयोगानं इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र अर्थात इ व्ही एम बरोबरच व्ही व्ही पी ए टी वापरण्याचा निर्णय घेतला आहे आठव्या टप्प्यासाठीच्या विविध पक्षांच्या आघाडीच्या प्रचारकांच्या प्रचाराची गेल्या सोमवारी संध्याकाळी सांगता झाली कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं घातलेल्या बंधनानुसार या टप्प्याचा सर्व प्रचार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातूनच पार पडला राजकीय कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला मतमोजणी विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा तसच पोटनिवडणुकीतील मतमोजणीदरम्यान सुरक्षिततेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने कडक नियम जारी केले आहेत कोणत्याही उमेदवाराला किंवा प्रतिनिधीला आर टी पी सी आर किंवा अंटीजेन चाचणी केल्याशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही त्याचबरोबर ज्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यानाच तिथे प्रवेश दिला जाणार आहे शिवाय मतमोजणीच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबतचे सर्व नियम पाळले जातात कि नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे मतमोजणी केंद्रांमध्ये सर्व उपाय योजना योग्यरीतीने केल्या आहेत याबाबत स्थानिक आरोग्य प्राधिकरणानं प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे

तीन दिवसांच्या या सरावामुळे दोन्ही देशांच्या नौदलामधील सहकार्य बळकट होईल असा विश्वास संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे दरम्यान भारतीय नौदलाचा क्षेपणास्त्र सराव आजपासून शनिवारपर्यंत फ्रान्सच्या नौदलाबरोबर सुरु राहणार आहे जमिनीवरील मारा पाणबुडी विरोधी आणि हवाई संरक्षण या प्रात्याक्षिकांचा यात समावेश आहे योग आयुष मंत्रालयांतर्गत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था ऑनलाईन योग प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणार आहे योग प्रशिक्षणासाठी डिजिटल माध्यमांमुळे हजारो लोकांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याचं सांगत सर्वांनी योग प्रसारक बनून कोविडच्या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावं असंही मंत्रालयाने म्हटले आहे नक्षलवादी गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत झारेवाडा गोरगट्टा जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं या दोन्ही नक्षल्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली विनय नरोटे आणि विवेक उर्फ सूरज नरोटे अशी या दोन नक्षल्यांची नावं आहेत

ठाणे आग महाराष्ट्रातील ठाण्यातील मुंब्रा इथल्या प्राइम क्रिटीकेअर खासगी रुग्णालयात आज पहाटे लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे या रुग्णालयात कोविडचे रुग्ण नव्हते

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार